तीरंदाजी विश्व करंडक स्पर्धेत भारतीय महिला संघाला सुवर्णपदक पंतप्रधान सध्या कोरोना विषाणूविरुद्धची लढाई जिंकण हेच आपल्या सर्वसमोरच उद्दिष्ट असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्व नियमांच काटेकोर पालन करत तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार वाटचाल करायला हवी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरून केलेल्या मन की बात या कार्यक्रमात केलं पंतप्रधानांनी काल आपल्या या मन की बात संवादातून फक्त कोरोंना विषयासंदर्भात विस्तृत चर्चा केली आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स परिचारिका रुग्णवाहिका चालक यांच्याशी थेट संवाद साधत या मुलाखतींमधून नागरीकांना सर्वंकष मार्गदर्शन केलं कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त इतरही लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत रुग्णांना औषधं फळं दूध भाज्या पोहोचवत आहेत रुग्णवाहिका पुरवत आहेत कोरोनापासून आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी पुढे येत आहेत त्यांच्या या कार्यातूनच कोरोना विरुद्धच्या लढ्याला मोठी ताकद मिळते आहे असं प्रतिपादनही मोदी यांनी यावेळी केल महाराष्ट्र कोविड कृती दलाचे तज्ज्ञ डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा करून त्यांचे याबाबतचे विचार जाणून घेतले कोरोना संकटाच्या या काळात लसीकरणाचं महत्त्व मोठं आहे असं सांगून लसीबाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन मोदी यांनी केली

लस भारत अमेरिका अमेरिकन सरकारनं भारताला कोविड प्रतिबंधात्मक लस उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यात बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांचे अमेरिकेचे समपदस्थ जेक सुलीवन यांच्यातील दूरध्वनीवरून याबाबत चर्चा झाल्यानंतर आणि भारतातील वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येवर अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी यावर चिंता व्यक्त करून आवाज उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला कोविशिल्ड लसीच्या उत्पादनासाठी कच्च्या मालाचे स्रोत शोधून काढले असून ते भारतासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं व्हाईट हाउसकडून सांगण्यात आलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही भारतानं अमेरिकेला त्याच्या अडचणीच्या काळात मदत केली असून अमेरिकादेखील भारताला मदत करणार असल्याचा निश्चय केला असल्याचं म्हटलं आहे सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांनी अमेरिकेनं लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालावरील निर्बध उठवावेत अशी विनंती केली होती कोविड कोविड रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी अति कोविडग्रस्त जिल्ह्यांमध्ये सक्त कंटेनमेंट यासारखे उपाय करण्यासोबतच तीव्र धोरण राबवावं असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे ज्या भागात रुग्ण वाढ मोठ्या प्रमाणत होत आहे त्या ठिकाणी कोविड व्यवस्थापन त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केलं आहे वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी विशिष्ट जिल्हे शहरे आणि काही विशिष्ट भागात लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचं सरकारनं म्हटलं आहे

स्थानिक पातळीवर प्रतिबंध क्षेत्र आरोग्य व्यवस्थापन आणि सामाजिक संपर्क यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असल्याचंदेखील सरकारनं म्हटलं आहे सामाजिक राजकीय खेळ करमणूक शैक्षणिक धार्मिक आणि उत्सव संबंधित मेळावे आदीवर बंदी असेल असंही मंत्रालयाने म्हटलं आहे

तर समसेरगंज आणि जांगीपूर इथल्या उमेदवाराचं निधन झाल्यानं तिथलं मतदान थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे

मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असून मतदारांना मतदान केल्याची खात्री करणारा पुरावा म्हणजेच व्ही व्ही पी ए टी उपलब्ध करून दिलं जाणार आहे

हरियाना पंजाब आणि उत्तरप्रदेशमध्ये या महिन्याच्या अखेरीस पिक काढणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे

नोमैडलंड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे या चित्रपटाच्या दिग्दर्शिका क्लोइ झाओ यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावला तर याच चित्रपटासाठी फ्रान्सिस मकडोरमेंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर एन्थनी हॉपकिन्सला द फादर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर यून यूह जुंगने मिनारी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा जुडास अंड द ब्लक मसीह या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार डनिएल कलुया यानं पटकावला आयपीएल आय पी एल क्रिकेट सामन्यात काल दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यातील सामना अतिशय अतितटीचा झाला

यामध्ये हैद्रबादनं दिलेलं सात धावांचं नाममात्र आवाहन पार करण्यासाठी दिल्लीला शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहावी लागली तिरंदाजी ग्वाटेमाला इथं सुरु असलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत काल भारताच्या महिला खेळाडू दीपिका कुमारी अंकिता भकट आणि कोमालिका बारी यांनी सुवर्णपदक जिकलं

दीपिकाची ही पाचवी जागतिक स्पर्धा होती

निधन भारतीय अण्वस्त्र वैज्ञानिक कृष्णमूर्ती संथनमयांच्या निधनाबद्दल परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केला आहे

संथनम संरक्षण संशोधनआणि विकास संस्था अणू ऊर्जा विभाग आणि संरक्षण अभ्यास संस्था यांच्याशी जवळचा संबध होता असं जयशंकर यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे पोखरण दोनमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग राहिलाअसल्याचं त्यांनी म्हटलं आहे